प्राथमिक शाळा गेल्या सोमवारीच पुन्हा सुरु झाल्या आहेत तिथल्या शाळांच्या स्थितीविषयी बोलताना कश्मीरचे शिक्षण संचालक युनुस मलिक यांनी सांगितलं की गेल्या एक आठवड्यापासून शाळेत शिक्षकांच्या उपस्थितीतही लक्षणीय सुधारणा झाली आहे दरम्यान उद्या आणखी दहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील निर्बंध उठवण्यात येणार आहेत

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या बीमल जालान समितीनं सुधारित आर्थिक भांडवली आराखड्याचा दर पाच वर्षांनी आढावा घेण्याची शिफारस केली आहे

पुढील आर्थिक वर्षापासून रिझर्व्ह बँकेचं लेखावर्ष जुलै ते जून ऐवजी एप्रिल ते मार्च करावं अशी सूचना समितीनं केली आहे यामुळे रिझर्व्ह बँकेकडून अंतरिम लाभांश देण्याची गरज भासणार नाही देशाच्या पहिल्या पोलीस महासंचालिका कांचन चौधरी यांचं सोमवारी मुंबईत निधन झालं

त्यांनी अतिशय संवेदनशील प्रकरणं लिलया हाताळली होती

जलतंत्रज्ञान कौशल्यात एस अश्वथ नारायणने सुवर्ण वेब तंत्रज्ञानात प्रणव नुतलपतीने रजत तर ज्वेलरी अँड ग्राफिक डिझायनिंग तंत्रज्ञानात संजॉय प्रमाणिक आणि श्वेता रतनपुराने प्रत्येकी एका कांस्य पदकाची कमाई केली आहे दिव्यांग व्यक्तींना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी सरकारतर्फे देण्यात येणा या रोख बक्षिसांच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे त्यानुसार आता जागतिक स्तरावरील स्पर्धातल्या तसंच आंतरराष्ट्रीय क्रीडा महासंघ आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीची मान्यता असलेल्या स्पर्धांमधल्या विजेत्या खेळाडूंना रोख बक्षिसं देण्यात येणार आहेत

चलन बाजारात आज रुपया स्थीर होता